नवी दिल्ली इथं आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज या योजनांसंबंधिच्या धोरणात्मक प्रस्तावांची माहिती दिली याअंतर्गत एलटीसी अर्थात प्रवासासाठीच्या रजांकरता सवलत व्हाऊचर तसंच फेस्टीवल एडव्हान्स वितरीत केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना सणांच्याआधी दहा हजार रुपयांपर्यंतची उचल घेता येऊ शकते ज्यावर कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही अशी माहिती सीतारामन यांनी दिली आज घोषित केलेल्या योजनांअंतर्गत राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष मदत दिली जाणार आहे

या अंतर्गत ईशान्य भारतातल्या राज्यांसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना अडीच हजार कोटी रुपये दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं अलिकडेच आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत केंद्र सरकारनं चार आठवड्यांमधे आपलं म्हणणं मांडावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत

या सर्व याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून एकत्रित सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले या कायद्यांमुळे कृषी उत्पादन बाजार समिती व्यवस्था मोडकळीत निघेल असा आरोप या याचिकांमधे केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं आणलेल्या तीन विधेयकाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये अमुलाग्र परिवर्तन होणार आहे असं माजी संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं विरोधासाठी विरोध करावा म्हणून विरोधकांनी शेतकऱ्यांमध्ये याबाबत संभ्रमाचं वातावरण पसरवणं सुरु केलं आहे अशी टीकाही भामरे यांनी केली मुंबई आणि उपनगर परिसरात चित्रपट द्रचित्रवाणी मालिकांसह व्यावसायिक चित्रकरणाकरता परवानग्या मिळवण्यासाठीच्या एक खिडकी योजनेचं विस्तारीकरण करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे ही योजना दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीनं राबवली जाते या योजनेचं आज देशमुख यांच्या उपस्थितीत सादरीकरण झालं त्यानंतर ते बोलत होते मुंबई शिवाय राज्यात इतर जिल्ह्यांमधेही अनेक भाषांमधल्या कलाकृतींचं चित्रिकरण होत असतं

पॉल आर मिलग्रॉम आणि रॉबर्ट पी विल्सन यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे ऑक्शन सिद्धांत आणि त्याच्या नव्या प्रारूपांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल यंदा हा सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार पॉल आर मिलग्रॅम आणि रॅबर्ट पी विल्सन यांना देण्यात आला आहे

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद ही संस्था कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही तसंच ज्यांना कामावरुन काढलं होतं त्यांना पुन्हा कामावर घेतलं आहे याबाबतचे शासन आदेश काढले असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुद्र्गचे पालकमंतरी उदय सामंत यांनी आज सिंधुद्र्ग इथं सांगितलं उमेदच्या महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता तसंच त्यांनी सामंत यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

गडचिरोली इथंही उमेद अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी आणि स्वयंसहायता बचत गटांच्या हजारो महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात भाजपच्या महिला आघाडीच्या वतीनं आज राज्यात आक्रोश आंदोलन करण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्यात आज ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली चिपळूण इथं महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा नीलम गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं राजापूर रत्नागिरी देवरूख दापोली इथं आघाडीतर्फे पोलिसांना निवेदनं देण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भाजपच्या विविध तालुका महिला मोर्चाच्या वतीनं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तालुका तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं कुडाळ सावंतवाडी मालवण कणकवली वेंगुर्ले दोडामार्ग देवगड आणि वैभववाडी अशा सर्व तालुक्यात त्या त्या ठिकाणच्या भाजपच्या महिला मोर्चातर्फे निवेदन देण्यात आलं नाशिक वाशिम धुळे परभणी सोलापूर नंदुरबार उस्मानाबाद बीड आणि लातूर या जिल्ह्यातही भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात आलं मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीनं या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीनं सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असंही त्यांनी सांगितलं मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसंच कोण जबाबदार आहेत या घटनेची चौकशी करून संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या

वीजेअभावी अनेक ठिकाणी रेल्वे जागीच ठप्प झाल्या होत्या लोकलच्या मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गावर अनेक प्रवासी रेल्वेतच अडकून पडले होते तर अनेक मुंबईकरांना रेल्वेमार्गावरुन चालत जात कार्यालयात पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागली दरम्यान मुंबईत एकाच वेळेस दोन हजार मेगा वट्के फेल्यूअर होणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही हा तांत्रिक मुद्दा असला तरीही झालेलं फेल्यूअर वेळेवर अटेंड न केल्यामुळे मुंबईतील वीजपुरवठा खंडीत झालां असं मत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे तर आपत्ती व्यवस्थापन विभाग काय करतो असा प्रश्न आशिष शेलार यांनी केला कल्पनाशून्य सरकार अंधारात कारभार अशी टीका आशिष शेलार यांनी केली केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माणिक गुरसाळ यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात सर्व नियम पाळून नवरात्रोत्सव साजरा होणार आहे

राज्यात येत्या दोन दिवसात मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे